तसंच शाळांमधल्या मध्यान्ह भोजन योजनेत दूध देण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरमध्ये वार्ताहरांना ही माहिती दिली दूध आंदोलन प्रश्नाबाबत विरोधी पक्ष सदस्यांनी विधीमंडळात गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्वपक्षीय प्रतिनिधींची बैठक आज बोलावली होती गडकरी या बैठकीला उपस्थित होते

या बैठकीत एकनाथ शिंदे एकनाथ खडसे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि दुध संघांचे पदाधिकारी उपस्थित होते साखर उत्पादकांबरोबरही गडकरी यांची अनौपचारिक बैठक झाली साखर कारखान्यांमध्ये तयार झालेले सर्व श्रिनॉल पेट्रोलियम कंपन्या विकत घेतील असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं

दूध अनुदानासाठी शेतक यांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आज आक्रमक स्वरूप धारण केलं होतं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर काल खासदार राजू शेड्टी यांची निष्फळ ठरल्यानं आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतली होती

राज्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलं मात्र पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आधीच कार्यकर्त्यांची धरपकड केली कोल्हापूर मुंबई महामार्गावर आंदोलनाचा प्रयत्न झाला कागलमध्ये मानवी साखळी करून रास्ता रोको आंदोलन झालं हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा श्वं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद सोलापूर मार्गावर जालना जिल्ह्यातल्या वडिगोद्री िं आणि जालना भोकरदन मार्गावर रास्ता रोको करण्यात आला सोलापूर जिल्ह्यात वाखरी श्रे तसंच परभणी जिल्ह्यात जिंतूर श्रे शेतक यांनी जनावरं रस्त्यावर आणून आंदोलन केलं अखिल भारतीय किसान सभेनंही आंदोलनाला पाठिंबा दिला

शासकीय नोकर भरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील आणि न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली भाजपाचे विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता

मराठा आरक्षणाचा विषय हा आता राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही तो न्यायप्रविष्ट आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही अशी ग्वाही देत माथाडी कामगारांचे पैसे यापूढे त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील अशी घोषणा कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी आज विधानपरिषदेत केली माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सरकारकडून पूर्ण झाल्या नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँप्रिसचे नरेंद्र पाटील यांनी अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता

भाजपाप्रणीत लोकशाही आघाडी सरकारच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलेला आहे पक्षाचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्या निकटवर्ती सूत्रांनी आज पीटीआयला ही माहिती दिली मात्र पक्षाची भूमिका प्रत्यक्ष सभागृहातच पाहायला मिळेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे सोशल मिडीयाच्या गैरवापर प्रकरणी एक निश्वित धोरण ठरवण्यासाठी राजकीय पक्षांसह मिडीयाच्या अन्य घटकांबरोबर चर्चा करण्यात येईल अशी घोषणा कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत केली जेडीयुचे हरिवंश यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर अध्यक्ष एम वैकय्या नायडू यांनी सांगितलं की सोशल मिडीयाचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि ही बाब गंभीर तसंच संवदेनशील आहे त्यामुळे याप्रकरणी एकतर्फी निर्णय होऊ शकत नाही सोशल मिडीयाच्या व्यासपीठांना यासंबंधात नोटीस जारी केली असल्याचं रवीशंकर प्रसाद यांनी सभागहाला सांगितलं

या नोटांवर गुजरातच्या पाटणमधील सरस्वती नदीतीरावरच्या रानी की वाव या पाय यांच्या विहीरीचं चित्र असणार आहे

पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना बाजीराव विहीर शिला शेवटचा रिंगण सोहळा अनुभवता यावा याकरता एस

दरम्यान आजची महासभा ध्रळे शहरात ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या पाणी टंचाई आणि दृषीत पाणी प्रवठ्याच्या मुद्दयावर वादळी ठरली यापूर्वीच्या निवडणुका भाजपानं मतदान यंत्रात फेरफार करून जिंकल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे

राज ठाकरे सध्या सहा दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरुद्ध कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुंबईतल्या भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

आंबेडकर तसंच भारतीय राज्यघटना यांचा संबंध मनुस्मुती या ग्रंथाशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे सांगली महापालिका क्षेत्रात निवडणूक काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रमेश भिंगरदेवे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरव यांना निलंबित करण्यात आलं राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी वार्ताहर परिषेदत ही माहिती दिली

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीतील मुठा सिंहगड खोरे तसेच घाटमाथ्यावरील भीमाशंकर आंबेगाव या भागात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू आहे कोकणात बह्तांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला